भारतीय आयूर्वेदाचा वारसा आता जगभरातल्या इतरही देशांना समुद्ध करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

पीक विम्यासाठीच्या अटी आणि निकष बदलण्याचा राज्य सरकारचा विचार

कृषी विभागाच्या योजनांची माहिती आता व्हॉट्सअप आणि ब्लॉगवर मिळणार

आणि हिवाळ्याची चाहूल घेऊन आलेल्या थंडीनं तूर्तास घेतली महाराष्ट्राची रजा

यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने ही मंजूरी दिली

मोदी आयर्वेद भारताकडे आयुर्वेदाचा संपन्न वारसा असून त्यामध्ये मानवतेच्या कल्याणावर भर दिला आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काढले पाचव्या आयूर्वेद दिनानिमित्त गुजरातमध्ये जामनगर इथल्या आयुर्वेद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं तसंच राजस्थानातल्या जयपूर इथल्या राष्ट्रीय आयूर्वेद संस्थेचं लोकार्पण काल पंतप्रधानांच्या हस्ते द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते आयुर्वेदाचा हा वारसा आता जगभरातल्या इतरही देशांना समुद्ध करत असून प्रत्येक भारतीयासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचं ते म्हणाले

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील नागरिकांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली धनत्रयोदशीला देवांचे वैद्य मानले जाणाऱ्या धन्वंतरीची पूजा केली जाते केंद्र सरकारने धनत्रयोदशीचा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून जाहीर केला आहे आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने पुण्यातील ताराचंद रूग्णालयातील धन्वंतरीच्या मंदिरात पूजा करण्यात आली या वेळी धणे घातलेल्या लाडूचा प्रसाद देण्याचा प्रघात आहे कर्वे रस्त्यावरील आयुर्वेद रसशाळेतही धन्वंतरीच्या मूर्तीचे पूजन कऱण्यात आले काश्मीर गोळीबार केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर गोळीबार करत काल शस्त्रसंधी कराराचा भंग केला उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला कुपवाडा बांदिपोरा या जिल्ह्यांमधल्या दावर केरन उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला पाकिस्ताननं प्रामुख्यानं नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं या हल्ल्यात उरी सेक्टरमधल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला तसंच भारतीय लष्कराचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलातले उपनिरीक्षक राकेश डोवल हे शहीद झाले दोन जवान जखमीही झाल्याचं लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितलं पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या ठाण्यांचं मोठं नुकसान केलं पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याचं वृत्त आहे याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर्स आणि लॉन्चपॅडस देखील उद्धवस्त करण्यात आले

जलसंधारण इंट्रो जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवल्याची बातमी आम्ही यापूर्वी आपल्याला दिलीच आहे

त्याविषयीचा हा गोषवारा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा सलग दुसऱ्यांदा पुरस्कार देण्यात आला

पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यातआला सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला याशिवाय अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथल्या वाघाड प्रकल्पाला याश्रेणीमधे द्सऱ्या क्रमांकांचा पूरस्कार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला सोहोमजी शाह यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला जलसंधारणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील अनोरे ग्रामपंचायतीला मिळालेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार राज्यमंत्री कटारिया यांच्या हस्ते सरपंच तुकाराम पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या अनिकेत लोहिया यांना पश्चिम विभागात जलयोध्दयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी महासंवादसह स्वाती महाळंक पुणे पीकवीमा विमा कंपन्यांच्या अटी कंपन्यांच्या सोईच्या आहेत शेतकऱ्यांच्या सोईच्या नाहीत त्यामुळे जास्त पावसानं नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळण्यात अडचणी येतात म्हणून त्या अटी आणि निकष बदलण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासोबत सांगली जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी आटपाडी तालुक्यातील प्रतिकूल स्थितीत अनेक प्रयोग करत निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन घेणाऱ्या खांजोडवाडी गावाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते जिथं कमी पाऊस आहे तिथं ऊस लावला की ते शेतकरी अडचणीत येतात त्यामुळे कमी पाणी असलेल्या ठिकाणी ऊसाऐवजी डाळिंबासारखी जास्त उत्पादन देणारी पीकं घ्यावीत असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

कृषी विस्तार कार्यामध्ये याचा लाभ होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हाटसएपव्दारे कृषी विषयक योजना आणि अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची स्विधा तयार करण्यात आली आहे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्एपचा वापर करण्यात येत आहे

त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती लाभार्थी निकष अनुदान आणि अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्या वतीनं बजाज सिंधूद्र्ग राईल मिलअंतर्गत हे भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे

बोनस रूपात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन नाईक यांनी यावेळी दिले

राज्य सरकारनं दिवाळीच्या काळातही विविध धान्य तसंच कापूस खरेदीची प्रक्रिया सुरु ठेवावी अशी मागणी वाशिम जिल्हा भाजपानं केली

यावर मात करण्यासाठी आता प्रशासनानंच कंबर कसली अस्न यासाठी हरीत सेतू हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिकाधिक हरीत पट्टे किंवा हिरवाई विकसित करावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून नागरीकांना निसर्गाच्या समीप आणणा या या प्रकल्पाची पायाभरणी देशात प्रथम पिंपरी चिचंवड शहरात होत आहे ऐकुया याविषयीचा अधिक वुत्तांत

महापालिकेने गेल्या महीन्यात या प्रकल्पाची सुरुवात केली

पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकच्या माध्यमातून ही हिरवाई एकमेकांना जोडली जाणार आहे

यासाठी तज्ज्ञांची कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिक नगररचनाकार स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातुन हरित सेतू प्रकल्प साकार होणार असून अशी संकल्पना राबविणारे पिंपरी चिंचवड देशातील पहिले शहर ठरणार आहे

मात्र यंदाच्या या निवडणुकीत सांगली जिल्हा अग्रस्थानी असल्याचे दिसून येतं भाजपकडून संग्रामसिंह देशमुख राष्ट्रवादी काँप्रेसकडून अरूण लाडना जनता दलाकडून प्राध्यापक शरद पाटील आम आदमी पक्षाकडून अमोल पवार कम्युनिस्ट पक्षाकडून शंकर पुजारी तर बहुजन आघाडीचे प्राध्यापक सोमनाथ साळुंखे असे प्रमुख पक्षांचे उमेदवार याच जिल्ह्यातले आहेत फुले समता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं घेतली आहे नाशिक जिल्हा आणि शहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची विभागीय बैठक बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे मात्र या आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या समस्येविषयी तसेच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघटनेची भूमिका मोर्चा काढून स्पष्ट करावी आणि तहसीलदारांना निवेदन द्यावे असा निर्णय घेण्यात आला

त्यांनी लेखी स्वरूपात आपले मत मांडावे त्याला लेखी उत्तरे देण्यात येतील असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केलं आहे